राज्यात कोरोना प्रादुभाव वाढल्यानंतर शासनानं बाधितांना महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत उपचार देण्यास मान्यता दिली होती

आज प्ण्यातील रिक्षा पंचायतीच्यावतीने टिळक रस्त्यावरील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आलं सरकारने रिक्षाचालकांच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आगामी काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बाबा आढाव यांनी यावेळी दिला काही दिवसांपूर्वी रिक्षा चालकांनी शिवसेनेच्या कार्यालयासमोर आंदोलन केलं होतं पुणे मेट्रोच्या शिवाजी नगर ते स्वारगेट या भुयारी मार्गाचं काम प्रगतीपथावर आहे तसंच आता स्वारगेटकड्रन पण भ्यारी मार्गाच्या कामाला सुरुवात झाली आहे स्वारगेट इथल्या मल्टी मोडल ट्रांसपोर्ट हबमध्ये मेट्रो एस टी बस आणि पी एम

एम एल चं बस स्थानक असणार आहे त्याच्या कामालाही सुरुवात झाली आहे प्णे महापालिकेची सर्वसाधारण सभा आजही तहकूब करण्यात आली कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन सभा घेण्याचे राज्य शासनाचे आदेश आहेत गेल्या आठ महिन्यांपासून महापालिकेची प्रत्यक्ष सर्वसाधारण सभा झाली नाही यामुळे शहराच्या विकासाचे अनेक प्रश्न मंजुरीविना प्रलंबित आहेत प्रत्यक्ष सर्वसाधारण सभा व्हावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करणार असल्याचं महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी आज संगितलं गेल्या आठ ते दहा दिवसापासून रामटेकडी इथला कचरा प्रकल्प बंद आहे

या भागातील कचरा उचला गेला नाही तर आंदोलनाचा इशारा शिवसेनेचे नगरसेवक संजय भोसले यांनी दिला आहे महापालिकांच्या विकासाला चालना मिळावी आणि धोरणात सातत्य रहावं यासाठी आय्क्तपदाचा कालावधी पाच वर्षांसाठी असावा अशा मागणीचं पत्र प्णे महापालिकेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बाग्ल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलं आहे आयुक्तांच्या निर्धारित तीन वर्षांच्या कालावधीतला वर्ष दीड वर्षाचा काळ शहराच्या समस्या समजून घेण्यात जातो त्यानंतर नियोजनपूर्वक विकासकामाला लागेपर्यंत हा कालावधी संप्रन जातो त्यामुळे मोठ्या शहरातील विकास प्रकल्प राबवण्यासाठी आयुक्तांना किमान पाच वर्षांचा कालावधी देणं आवश्यक आहे असं बाग्रल यांनी या पत्रात म्हटलं आहे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत स्वच्छ भारत अभियानांतर्गत योगदान देणाऱ्या सामाजिक धार्मिक संस्था संघटना आणि औद्योगिक कंपन्यांचा महापालिकेच्या वतीनं गौरव करण्यात येणार आहे

माजी आंतरराष्ट्रीय वॉटरपोलोपटू आणि जलतरण संघटक अभय दाढे यांचं आज प्ण्यात अल्पशा आजारानं निधन झालं

राष्ट्रीय स्पर्धेतही महाराष्ट्र आणि रेल्वे या दोनही संघाकड्रन खेळताना त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली होती शिक्षण प्रसारक मंडळी संस्थेचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं हवामान प्णे आणि परिसरात आजही संध्याकाळी मेघगर्जनेसह पावसाच्या मध्यम सरींनी हजेरी लावली

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत